याबाबत रिझर्व्ह बँकेनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे कर्जावर आकारलं जाणारं चक्रवाढव्याज माफ केल्यानंही बँकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार असून हे बॅंकांच्या आर्थिक क्षमतेबाहेर असल्याचं रिझर्व्ह बॅंकेनं म्हटलं आहे तसंच गुंतवणूकदारांसह आर्थिक स्थैर्यावरही विपरीत परिणाम होण्याची शंका प्रतिज्ञापत्रात व्यक्त केली आहे

बँकांमधल्या कर्जांचे थकित हफ्ते आणि त्यावरच्या व्याजावर सवलत मिळावी यासाठी याचिका दाखल झाल्या आहेत त्यानंतर याबाबतीत के व्ही कामथ समितीनं सूचवलेल्या शिफारसी पटलावर मांडाव्यात आणि त्याबाबत आपलं म्हणणं मांडावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते

मात्र केंद्र सरकारच्या त्या प्रतिज्ञापत्रात पुरेसा तपशील आलेला नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नव्यानं प्रतिज्ञापत्र सादर करायचे निर्देश दिले होते त्यानुसार केंद्र सरकारनं पुन्हा प्रतिज्ञापत्र सादर केलं

आज एका रुग्णाचा मृत्यू झाला

मास्क वापरणं वारंवार हात धुणं आणि योग्य अंतर राखणं ही कोविड प्रतिबंधाची त्रिसूत्री जीवनशैलीचा भाग बनवावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे सातारा इथं कोविड रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यात द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते कोरोना विषाणूनंतर भविष्यात असा विषाणू प्रादूर्भाव होणारच नाही अशी खात्री नसल्यानं कोविडची लस आल्यानंतरही ही त्रिसूत्री आपल्या दैनंदिन सवयींचा भाग असावी असं मुख्यमंत्री म्हणाले केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जाग़तीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत कोरोना प्रतिबंधासाठी स्थापन केलेल्या आयुष कृती दलाचे अध्यक्ष डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

राज्य सरकारनं दारुची दु्कानं तसंच बार आणि उपाहारगृहही उघडायला परवानगी दिली आहे मात्र मंदिर आणि इतर धार्मिक स्थळं गेले सात महिने बंद ठेवली आहेत असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या पार्थिव देहावर आज बिहारमधे पाटणा इथं गंगा नदीकाठी जनार्दन घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले रामविलास पावसान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी चितेला अग्नी दिला लष्कर नौदल आणि वायूदलाच्या जवानांनी तसंच बिहार राज्य पोलिसांनीही पासवान यांना मानवंदना दिली बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद नित्यानंद राय अश्वीनी कुमार चौबे विविध राजकीय पक्षांचे नेते तंसच लोकजनशक्ती पार्टीचे कार्यकर्ते दिवंगत नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते त्याआधी निघालेल्या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते

या निर्यातीत प्रमुख्यानं शेंगदाणे साखर गहू बासमती तांदूळ यांचा समावेश आहे

या धोरणाचा फळ मसाले आणि भाज्यांच्या निर्यातीला देखील फायदा झाला आहे

अर्थतज्ञ श्रीकांत दातार यांची हारवर्ड बिझनेस स्कूलचे नवे अधिष्ठाता म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे दातार हे मुंबई विद्यापीठाचे तसंच आयआयटी अहमदाबादचे पदवीधर असून सध्या हारवर्ड बिझनेस स्कूलमध्ये वरिष्ठ सहयोगी अधिष्ठाता म्हणून काम करत आहे राज्यतल्या जनतेसाठी हा अभिमानाचा क्षण आहे असं मुख्यमंत्र्यांनी ट्विट संदेशात म्हटलं असून दातार यांच्या यापुढच्या प्रवासाकरता शुभेच्छा दिल्या आहेत आरक्षणावरून सुरू असलेली मराठा ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला पाहिजेत असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी म्हटलं आहे ते आज नाशिकमध्ये कोरोना संदर्भातल्या आढावा बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते सध्या सुरू असलेल्या वाकयुध्दावर त्यांनी टीका केली सर्वांनी विचारपूर्वक बोलले पाहिजे सर्व घटकांचा विचार करून भूमिका घेतली पाहिजे असं ते म्हणाले

कोरोनावर लस नसतानाही मास्क लावणं परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं आणि नियमितपणे हात धुत राहणं या साध्या उपायांनीच आपण स्वतःचा आणि इतरांचा कोरोनापासून बचाव करू शकतो आणि तीच राष्ट्रपिता महात्मा गांधींना खरी आदरांजली ठरेल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी यानिमीत्तानं झालेल्या कार्यक्रमात केलं यावेळी माझे क्ट्ंब माझी जबाबदारी या राज्य सरकारच्या उपक्रमाची माहितीही नागरिकांना दिली गेली महात्मा गांधी जयंती सप्ताहानिमीत्त जिल्ह्यात सायकल रलींचंही आयोजन केलं होतं राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जय जीत सिंग यांची राज्यातल्या दहशतवाद विरोधी विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली आहे राज्य सरकारनं काल त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली

राज्य सरकारनं काल आणखी काही अधिकाऱ्यांच्या नियुक्तींचीही घोषणा केली त्यानुसार वरीष्ठ पोलीस अधिकारी प्रभात कुमार यांची भ्रष्टाचार विरोधी विभागाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून तर नवल बजाज यांची आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त महासंचालक म्हणून नियुक्त केली आहे निकेत कौशिक यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या सह पोलीसआयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे सध्या या पदावर असलेले राजवर्धन यांची महिला अत्याचारविरोधी विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे तर संजय मोहीते यांची कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी सुरु केलेल्या या मोहीमेअंतर्गत राज्यातली पालिका प्रशासनंही जनजागृतीसाठी प्रयत्न करत आहे त्याअनुषंगानं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आवाहन केलं आहे

जखमींना खोपोलीच्या रुग्णालयात हलवलं आहे परतीच्या पावसानं आज राज्याच्या अनेक भागात हजेरी लावली रायगडच्या बहुतेक भागाला आज पावसानं झोडपून काढलं

आभाळात गडगडाट सुरू होता काही भागात तुरळक शिडकावा होत होता

पुढचे पाच दिवस असंच वातावरण राहील अशी माहिती वेधशाळेनं दिली आहे आज वातावरणात गारवा पसरेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे मुंबईत रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे उत्तर भारतात पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे असे असताना बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे